भारतात खेळणी तयार करणारी अनेक केंद्र असून हजारो कारागीर त्यासाठी झटत आहेत या स्वदेशी खेळण्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक संबध अधिक दृढ होतातच शिवाय लहान वयातच मुलांमध्ये जीवन कौशल्य आणि मानसिक कौशल्य वाढण्यास मदत होते असंही मोदी यांनी म्हटलं आहे अशा केंद्रांना नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील पद्धतीने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन करत आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत व्होकल फॉर लोकल याला प्रोत्साहन देण्याची खेळणी उद्योगात स्थित्यंतर घडवण्याची क्षमता असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय नीतिमूल्ये प्रतिबिंबित करण्यासाठी खेळण्यातील तंत्रज्ञान आणि रचनांमधील नवकल्पनांसाठी युवक आणि विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन आयोजित करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं

हर्षवर्धन लस कोरोना विषाणूवरील लस यावर्षीच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं

पॉल यांनी सांगितलं की चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या लसीचे उत्सावर्धक निष्कर्ष मिळाले आहेत अन्य दोन लसींच्या चाचण्या सध्या पहिल्या किंवा द्सऱ्या टप्प्यात आहेत

देशात एकाच दिवसांत दहा लाखांपेक्षा अधिक कोविड नमुन्यांची चाचणी करून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे

विमान उड्डाण गृह मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार परदेशात अडकलेल्या ज्या भारतीयांना देशात यायचं आहे त्यांनी वंदे भारत मिशन मध्ये स्वतःची नावनोंदणी करावी मात्र एअर ट्रान्सपोर्ट बबल्स व्यवस्थापनांतर्गत होणाऱ्या विमान प्रवासासाठी अशा नावनोंदणीची आवश्यकता नाही देशात येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमान आणि जहाजनिहाय सर्व तपशीलवार माहिती संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येईल तर परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनाही गृह मंत्रालयातर्फे वेळोवेळी परवानगी देण्यात येईल

या परिच्छेदात स्पष्टपणे नमूद केलं आहे की व्यक्ति आणि वस्तुमालाच्या ने आणीसाठी कोणतीही स्वतंत्र परवानगी मंजुरी किंवा ई परवाना आवश्यक नाही तथापि विविध जिल्हे किंवा राज्यांनी स्थानिक पातळीवर निर्बंध घातल्याचे वृत्त आले असल्याचं पत्रात नमूद केलं आहे अशा निर्बंधांमुळे आंतर राज्य माल वाहतुक आणि सेवा पुरवठ्यावर परिणाम झाला असून आर्थिक व्यवहार आणि रोजगारामध्ये खंड पडला आहे गृह सचिवांनी सांगितलं की असे निर्बंध म्हणजे गृह मंत्रालयानं आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीखाली जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन ठरते त्यामुळे राज्यांनी असे कोणतेही निर्बंध लागू करु नयेत आणि गृह मंत्रालयाच्या निर्देशांचंच पालन करावं असं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे

जितेंद्र सिंग राष्ट्रीय भरती संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक चाचणी परीक्षेच्या निकालाचा लाभ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश देखील आपापल्या भरती प्रक्रियेसाठी घेऊ शकतात असं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे हे निकाल शासकीय सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रालाही देण्यात येतील जेणेकरून भरती प्रक्रियेवर होणारा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचवला जाईल तर दुसरीकडे युवकांनाही अधिकाधिक रोजगार संधी प्राप्त करण्यासाठी लाभदायी ठरेल देशातील बहुतांश मुख्यमंत्री या नव्या सुधारणेबबद्दल अनुकूल असल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले

विधानसभेचे प्रधान सचिव ए

मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते रद्द करावं लागलं होतं सतपाल सिंग हिमाचल प्रदेशच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून सतपाल सिंग सत्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे वित्त आयोगाच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे नव्यानं स्थापित करण्यात आलेला हा आयोग राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेईल तसंच त्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करेल

अशा प्रकारच्या कोणत्याच मुद्द्यावर सरकारकरुन चर्चा झाली नसून तसा विचारही नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे राजनाथ सिंह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखमधील सुरक्षा परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला यावेळी पूर्व लडाखमधील चीनच्या सीमारेषेच्या सर्व महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा झाली भविष्यातील परिस्थिती लक्षात घेवून काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली भारत आणि चीनने गेल्या अडीच महिन्यांत अनेक लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा केल्या आहेत दोन्ही बाजूंनी प्रलंबित प्रश्न विद्यमान करार आणि विहित नियमांतर्गत सोडवण्याच्या अनुषंगाने तातडीने सोडविण्यास सहमती दर्शविली होती असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल संरक्षणदल प्रमुख जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे नौसेना दल प्रमुख ऍअडमिरल करमबीर सिंग आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरीया उपस्थित होते

यामुळे व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्रक्षित यंत्रणा निर्माण होण्यास मदत मिळणार आहे

मनीवन्नन यांनी काल आकाशवाणीशी बोलताना दिली आसाममधल्या पूरामुळ रस्ते पूल यासारख्या पायाभूत सुविधांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हवामान राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तिकडे मुंबईत देखील याच प्रकारचे हवामान राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दक्षिणेत चेन्नईमध्ये साधारणतः आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे तर कोलकातामध्येदेखील आकाश ढगाळ राहून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे

नमस्कार